प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अरुणाचल प्रदेश आणि आसाम ध्ये प्रचार सभांना संबोधित करतील आज सकाळी प्रधानमंत्र्यांनी पश्चिम सियांग जिल्ह्यातल्या आलो एका प्रचार सभेला संबोधित केलं दरम्यान अंतराळातील उपग्रहाला क्षेपणास्त्राच्या सहाय्याने उध्वस्त करणाऱ्या भारताच्या यशस्वी चाचणीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं नव्हतं असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे निवडणूक आयोगानं यासंदर्भात चौकशी समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय दिला काँप्रेस अध्यक्ष राहल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी हे आसाममधल्या पक्षाच्या उमेदवारांसाठीची प्रचार मोहिम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरु करणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला शिवसेनेचे नेते उद्दव ठाकरे यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अनेक नेते यावेळी उपस्थित होते दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता

काँप्रेस सरचिटणीस मल्लिकार्जून खर्गे यांनी किमान उत्पन्न हमी या काँप्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या योजनेने देशभरात भाजपाच्या निवडणूक भवितव्याला धक्का पोहोचलाय असं म्हटलंय आज मुंबईत ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी बोलताना काँप्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाध्यक्ष राह्ल गांधीची पहिली सभा महाराष्ट्रात पाच एप्रिलला होईल आणि निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात ते राज्यात एक दिवस प्रचारांच्या सभा घेणार आहेत अशी माहिती दिली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अर्ज भरला त्यापूर्वी त्यांनी रोड शो केला यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली आमचा विचार आणि नेता एकच आहे विरोधकांकडे नेता कोण आहे असा सवाल त्यांनी केला अमित शहा आमच्याकडे आले आमच्यात चर्चा झाली आणि दोन्ही पक्षांतील मतभेद दूर झाले असंही ठाकरे यांनी स्पष्ट केलं दोन्ही पक्षांची हिंदुत्वाची भूमिका एकच आहे तर विरोधी पक्ष विचार जुळत नसले तरीही एकत्र आले आहेत अशी टीकाही त्यांनी केली सातारा लोकसभा मतदारसंघात आज शिवसेना भाजप महायुतीकडून नरेंद्र पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जिल्हाधिकारी ब्वेता सिंघल यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला यावेळी पाटील यांच्यासमवेत परिवहन मंत्री दिवाकर रावते पालकमंत्री विजय शिवतारे भाजपाचे पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतूल भोसले माजी आमदार मदन भोसले आणि इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते नरेंद्र पाटील यांचा सामना राष्ट्रवादी आणि काँप्रेस महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे यांच्याशी होत आहे नरेंद्र पाटील यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातील जागेबाबत आघाडी मध्ये सुरु असलेला तिढा अखेर काल सुटला ही जागा राष्ट्वादी काँप्रेसनं सोडली असून काँप्रेसला गेली आहे माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे दरम्यान भाजपाकडून विद्यमान खासदार तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या स्नूषा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे

काल अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका अपक्ष उमेदवाराने आपला उमदेवारी अर्ज मागे घेतला

हे एप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे